अत्यावश्यक सेवेसोबतच नागरी सेवा उपलब्ध करुन देण्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांचे निर्देश कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचं पथक यवतमाळ मध्ये दाखल

तेलंगणा मध्ये अडकलेले चंद्रप्र आणि गडचिरोलीचे मजूर स्वग़ही परतले

आणि महानगर पालिकेतर्फे महापौर चषक डिजीटल पारिवारिक समूह गीतगायन स्पर्धेचे आयोजन

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात तसेच नागप्र जिल्हयातही स्रु असून तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे या काळात जनतेला अत्यावश्यक सेवेसोबतच नागरी सेवा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिलेत विभागीय आय्क्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यातील उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला यावेळी डॉ नितीन राऊत यांनी उद्योगांसह विविध नागरी स्विधांच्या सेवा स्रु करण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत औद्योगिक क्षेत्र पूर्ववत स्रु करण्यासाठी विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशन आणि नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या सोबत बैठकीत चर्चा करुन कळमेश्वर आणि हिंगणा भागातील उद्योग स्रु करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी सूचना त्यांनी केली सद्यास्थितीत लॉकडाऊन सूरु आहे मात्र ग्रामीण भागातील औदयोगिक क्षेत्रामध्ये तेथील आज्बाज्च्या परिसरातून येणाऱ्या कामगारांना किंवा कर्मचारी वर्गास क्ठल्याही परवानगीची गरज राहणार नाही मात्र वाहनविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे नागरिकांना ज्या जिल्हयात जायचे आहे तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडून अनुमती प्राप्त झाल्यानंतर जाण्याबाबतची रितसर परवानगी देण्यात येईल यासाठी नागपूर शहर क्षेत्रातील ई पास परवानगी पोलीस आयुक्त देतील तर ग्रामीण क्षेत्रातील ई पास परवानगी जिल्हाधिकारी कार्यालय देईल ई पासची व्यवस्था स्रु होण्यापूर्वी केलेल्या शहरातील आणि ग्रामीणमधील परवानगी अर्जाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत येत्या तीन दिवसात परवानग्या देण्यात येतील असे बैठकीत ठरले

काल मिळालेल्या अहवालात एका राजकीय व्यक्तीचाही समावेश आहे

अडकलेल्या मज्रांना घेऊन काल अकोल्याहन लखनऊ करिता एक प्रवासी विशेष रेल्वे गाडी रवाना झाली

लॉकडाऊन कालावधीत शासनाने काही अटींवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यास परवानगी दिली

केंद्राचं तीन सदस्यीय पथक यवतमाळात दाखल झालं आहे त्यांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्ष आणि प्रतिबंधित क्षेत्रातील हॉटस्पॉट मधील इंदिरानगर आणि पवारपूरा भागात रुग्णांच्या घरांची पाहणी केली तसंच नागरिकांकडून माहिती घेतली

आज या चम्ने पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली कोरोना च्या पार्श्वभूमीवर याठिकाणी काय उपाययोजना आहेत ग्रामीण भागात वैदयकीय चम् कशापदधतीने सेवा बजावीत आहेत साधन सुविधांची उपलब्धता आहे का ग्रामस्थांमध्ये जनजागृती केल्या जात आहे का याबाबतचा आढावा केंद्रीय चमुने घेतला त्यानंतर वैदयकीय अधिकाऱ्यांना विशेष मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या ज्यात शहरात असलेला कोरोना ग्रामीण भागात पसरू नये म्हणून काय खबरदारी घ्यावी त्यादृष्टीने प्रार्थमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयाने सतर्क राहावे अशा सूचना केंद्रीय चम्ने दिल्या दरम्यान या समितीत नागपूर येथील एम्स चे डॉ संजन सोळंके डॉ विशाल शेटे आणि डॉ अमोल द्बे या तिघांचा समावेश आहे शिवसेनेनं विधानपरिषद निवडण्कीसाठी म्ख्यमंत्री उदधव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी निश्चित केली आहे येत्या काही दिवसात ते अर्ज दाखल करतील अशी शक्यता आहे

कोरोनाच्या प्रादुर्भावानं निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कर्जदारांना येत असलेल्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन ही विनंती केली आहे

लॉकडाउनम्ळे चंद्रप्र आणि गडचिरोली जिल्हयातील हजारो मिरची तोडणारे कामगार मिळेल त्या वाहनाने तेलंगणाच्या सिमेवर येत होते या मजूरांना त्यांच्या स्वगावी जाण्यासाठी तेलंगणा व महाराष्ट्र राज्याच्या सिमेवरावी जाण्यासाठी कसलीही वाहन व्यवस्था नसल्याने या ठिकाणी हजारो मजूर अडकून पडले होते दोन्ही जिल्हयाचे पालकमंत्री व राज्याचे आपती व्यवस्थापन मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेटटीवार यांनी या प्रकरणी दखल धेऊन दोन्ही राज्याची सिमा असलेल्या लकडकोट व पोडशा या ठिकाणी अनेक वाहनांची सोय करून मज्रांची व्यवस्था केली

कोरोनाच्या संकटामुळे राज्यभरातल्या रखडलेल्या महाविदयालयीन विदयार्थ्याच्या परीक्षांबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर केला जाणार आहे

त्यापैकी वीस लोकांचे अहवाल सकारात्मक आढळून आले होते त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सूरू केली असता तिथे अकराच लोक सापडले शोध घेतल्यानंतर इतर पाच रुग्ण सापडले आहेत मात्र चार रुग्णांचा अजूनही शोध लागलेला नाही असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे संगीतामध्ये मानवी मनाला सकारात्मक करण्याची अदभुत क्षमता आहे हेच ओळखून एकांतवासात आलेली निराशा दूर करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आणि संस्कार भारतीच्या सहकार्याने महापौर चषक डिजीटल पारिवारिक समूह गीतगायन स्पर्धा हा उपक्रम सुरू करण्यात येत असून यात नागप्रातील प्रत्येक परिवाराला स्पर्धेत घरबसल्या सहभागी होता येणार आहे या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपण गायकच असावे असे बंधन नाही कुटुंबातील कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त आठ व्यक्ती यात सहभागी होऊ शकतील स्पर्धेमध्ये भक्तीगीत सिनेगीत अथवा देशभक्ती गीत गाता येईल एका क्ट्ंबाला तीन वर्गवारीपैकी क्ठल्याही दोन वर्गवारीमध्ये सहभागी होता येईल ही स्पर्धा पूर्णपणे डिजीटल माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने होणार आहे यासाठी क्ट्बातील एका व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने असलेला प्रवेश अर्ज नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत फेसब्क पेज अधिकृत ट्विटर हप्टडल आणि इंस्टाग्रामवर उपलब्ध लिंक वरुन भरायचा आहे तीनही गटातील विजेत्या पारिवारिक चमूंना प्रथम महापौर चषक आणि रु